विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज हरयाणात सिरसा आणि कुरुक्षेत्र तसंच नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सभा होणार आहेत तर भाजपा अध्यक्ष अमित शाह झारखंडमधे करकेंडा ध्वे सार्वजनिक सभा घेत आहेत काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी हे मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मोरेना आणि भिंडमधे प्रचारसभा घेणार असून महासचिव प्रियंका गांधी यांचा उत्तर पूर्व दिल्लीत रोडशो होणार आहे

मतदानयंत्रात झालेल्या मतदानाची पडताळणी व्हीव्हीपॅट अर्थात मतदान पोचपावत्यांशी करण्याचं प्रमाण वाढवण्याबाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं नवी दिल्ली ध्वे काल निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यानंतर प्रसिद्वी माध्यमांशी बोलताना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार पाडणं हे आयोगाचं काम आहे आणि अशी पारदर्शकता आणून लोकशाहीच रक्षण करण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील आहेत काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ईव्हीएम यंत्रांच्या व्हीव्हीपॅट पोचपावत्यांच्या पडताळणीचं प्रमाण वाढू शकत नाही

ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केल्याने विरोधी पक्षांची निवडणुका जिंकण्याची साशंकता प्रदर्शित होते अशा शब्दात भाजपानं टीका केली आहे

केट्रींय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियंत्रण मंडळानं परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला आहे

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागांमधे मदत आणि पुनर्वसनाचं काम सुरुच आहे भुवनेश्वरच्या काही भागांमधे वीजपुरवठा सुरु झाला आहे बँक सेवाही सुरु झाल्या असून सर्व एटीएम मशीन कार्यरत होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत तर पुरी आणि भुवनेश्वरमधल्या वादळप्रस्त भागांमधला पाणीपुरवठा सुरु झाला आहे अशी माहिती ओदिशा सरकारनं दिली आहे

केंद्र सरकारनेही ओदिशातल्या विद्यार्थ्यांकरता जे ई ई

दरम्यान कॅबिनेट सचिव पी

सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीनं ओदिशातल्या बचावकार्याचा आढावा घेतल्याचं शासनानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे भारत आणि अमेरिका यांनी उभय देशांमधल्या खाजगी कंपन्यांना सुविधा देण्याकरता सरकारी पातळीवर करार करण्याची गरज केंद्रिय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे ते काल नवी दिल्ली क्रिं अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या व्यापारी शिष्टमंडळाच्या बैठकीत बोलत होते

केंद्रीय गृह मंत्रालयानं भारतीय वंशाच्या विदेशी नागरिकांची काळी यादी संपुष्टात आणली आहे भारतात शोषण होतं या कथित कारणामुळे परदेशात आश्रय घेतलेल्या नागरिकांची नोंद या यादीत असायची ही यादी परदेशांमधल्या भारतीय दुतावासात ठेवली जायची आतापर्यंत यादीत नाव असलेल्यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा नाकारला जात असे मात्र आता यादी संपुष्टात आल्यानंतर या सर्व लोकांना सामान्य व्हिसा आणि प्रवासी भारतीय कार्ड वितरीत केलं जाणार आहे या यादीत बहुतांश शिख समुदायाच्या लोकांचा समावेश होता अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे ा उंटर संडेला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका प्रवास टाळण्याचा आपापल्या नागरिकांना दिलेला सल्ला मागं घ्यावा असं आवाहन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी आंतर्राष्ट्रीय समुदायाला केलं आहे ते काल कोलंबो धिं विविध देशांच्या राजनैतिक आधिका यांच्या बैठकीत बोलत होते श्रीलंकेत आता पर्यटक येऊ लागले असून त्रेर देशांनीही आपल्या नागरिकांचा श्रीलंका प्रवास रोखू नये असं आवाहन त्यांनी केलं दहशतवाद्यांच जाळं नष्ट करण्याच्या सूचना दलांना दिल्या आहेत

या बाँबस्फोटमालिकेचा तपास पोलीस करत असून सर्व संशयिताना अटक केली आहे त्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाली असून सुरक्षा व्यवस्थाही चोख आहे असं प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी भारतानं उचलेल्या पावलांची संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख एटोनियो गुटेरस यांनी प्रशंसा केली आहे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे काल यूएन काऊंटरींग टेररिस्ट ट्रॅव्हल प्रोगाम सुरु करण्यात आला

उत्तर गोलार्धातील देशांच्या सामायिक समस्या खास करुन शाधत विकास आणि पर्यावरण संरक्षण यासंबंधाने आपसातील सहकार्य वृद्दींगत व्हावं यासाठी आर्क्टिक परिषद कार्यरत प्रयत्नशील असते यंदा भारताची या परिषदेवर विविध देशांच्या सरकारांमधील परस्पर संबंधांचे निरीक्षक म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे

तथापी चेन्नईला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळू शकणार आहे त्यावेळी त्यांना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यात विजेता ठरणाऱ्या संघाला हरवाव लागेल

सध्या ते नवी दिल्ली िव्वें मेंदूच्या विकारावर उपचार घेत आहेत